मात्र त्याआधी एक महत्वाची सुचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी त्याला उपस्थित होते

त्यात महाराष्ट्राखेरीज मध्य प्रदेश ग्जरात राजस्थान छतीसगड तमिळनाडू तेलंगण कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांचे प्रतिनिधी आहेत ऑक्सीजनचा प्रवठा औदयोगिक वापरासाठी करण्यावर बंदी घालण्याचे आदेश काढावे असं पत्र केंद्रीय गृहसचिवांनी कालच सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलं आहे कोरोनाच्या नवा विषाण्चा शिरकाव रोखण्यासाठी केरळ गोवा राजस्थान ग्जरात उत्तराखंड आणि दिल्लीतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे

या सहा राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी करावी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना त्यात दिल्या आहेत

तसे शिक्के प्रवाशांच्या हातावर मारण्याच्या सूचना या आदेशात दिल्या आहेत

कोविड योदध्यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना या योजनेमार्फत अर्थसहाय्य मिळतं

गेल्या काही दिवसांपासून त्या फुफ्फुसाच्या विकारानं आजारी होत्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली

त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले दहावी फ वास्त्प्रुष देवराई बाधा नितळ एक कप च्या घो मला असला हवा कासव अस्त् हे चित्रपट गाजले त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले तर अनेक चित्रपटांना राज्य आणि राष्ट्रीय प्रस्कारही मिळाले विचित्र निर्मिती या बॅनरखाली तयार झालेल्या विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे सुमित्रा भावे यांनी पदवीनंतर मुंबईतल्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली होती पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचं ठरवल्यानंतर त्या अपघातानंच लघ्पटाकडे वळल्या मात्र या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला सुमित्रा भावे यांच्या निधनाबददल मुख्यमंत्री उदधव टाकरे यांनी दःख व्यक्त केलं आहे सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शक म्हणून केलेलं काम या दोन्ही क्षेत्रांसाठी यापुढंही मार्गदर्शक ठरेल उत्तम चित्रपट निर्मितीबरोबरच त्यांनी समाजप्रबोधनातही मोठं योगदान दिलं आहे त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा द्वा निखळला आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशम्ख यांनीही द्रःख व्यक्त केलं आहे स्मित्रा भावे यांच्या निधनाम्ळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व चाकोरी बाहेरच्या विषयांवर चित्रपटांची निर्मिती करून अनेक कलाकार घडवणाऱ्या प्रयोगशील दिग्दर्शिका काळाच्या पडदयाआड गेल्या आहेत असं थोरात यांनी म्हटलं आहे तर एका प्रयोगशील दिग्दर्शिकेला आपण मुकलो आहोत अशा शब्दात अमित देशमुख यांनी दःख व्यक्त केलं आहे कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैदयकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण झाली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे रोरो सेवेच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाईल त्याअंतर्गत निर्धारित ठिकाणांवरून अँक्सिजनसाठीचे रिकामे टँकर लोड केले जातील आणि ते ऑक्सिजन भरण्यासाठी पुढे पाठवले जातील

ऑक्सीजनच्या वाहतूक निर्मितीसाठी एसटी अर्थात राज्य मार्गवाहतूक महामंडळही तयार असुन ऑक्सीजन प्रवठ्यात क्ठलीही अडचण येऊ देणार नाही असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं ते आज म्ंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते ऑक्सीजनच्या वाहत्कीसाठी एसटीचे चालक सज्ज केले आहेत गरज असलेल्या ठिकाणी ऑक्सीजन प्राधान्यानं पोचव् ऑक्सीजनच्या प्रवठ्यासाठी ग्रीन कॉरिडॉर्स तयार केल्या जातील असं त्यांनी सांगितलं आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याची स्वतःच तपासणी करण्यासाठी घरातल्या घरात सहा मिनिटं चालून करता येणारी चाचणी करावी असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केलं आहे आपल्या बोटांना ऑक्सिमीटर लावून घरातच वेगवेगळ्या वेगानं चालून ही चाचणी करता येते या चाचणीतून रक्तातल्या ऑक्सिनचं प्रमाण आणि कमतरतेविषयी माहिती मिळू शकते यामूळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करणं शक्य होईल असं व्यास यांनी सांगितलं ताप सर्दी खोकल्यासह कोरोनोची लक्षणं असलेल्या व्यक्ती आणि गृहविलगीकरणात असलेले रुग्णांनी ही चाचणी करत रहावी असं त्यांनी सांगितलं

हरिद्वार इथं कृंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू महंताना चौदा दिवस गृह विलगीकरणात ठेवावं यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनं दहा आखड्यांना नोटिसा बजावल्या आहेत त्रंबकेश्वर इथं दहा शैव आखाडे आणि अनेक आश्रम असून त्यातले अनेक साधू महंत हरिदवारला कूंभमेळ्यासाठी गेले होते त्यांची यादी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनं मागवली आहे परतलेल्या साधूंनी आधी कोविड चाचणी करावी आणि नंतर गुह विलगिकरणात राहावं असं न करता ते रस्त्यावर फिरताना आढळले तर कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेनं दिला आहे राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करण्यासाठी आजपासून दहा दिवस नाशिकमध्ये जनता संचारबंदी पाळली जाणार आहे तसं आवाहन विविध उदयोग व्यवसायीकांची सेवाभावी संस्था असलेल्या नाशिक सिटीझन फोरम या संघटनेनं केलं आहे दरम्यान आजपासून नाशिक शहरात किराणा द्रकानांच्या वेळेत देखील स्थानिक संघटनेनं बदल केला आहे

वाशीम जिल्ह्यात प्राणवायूची स्विधा असलेल्या खाटांची संख्या वाढवली जाणार आहेत